खातेधारकांच्या हितांचं रक्षण आणि सहकारी बँकांच्या प्रशासनामध्ये सुधारणा करण्याच्या तरतुदींचा या अध्यादेशात समावेश आहे सहकारी बँकांसदर्भात रिझर्व बँकेच्या सध्याच्या अधिकारांचा विस्तारही याद्वारे करण्यात आला आहे

सरकारनं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा मुद्दा सोडवण्यासाठी त्वरित आणि कडक कृती करावी असं पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे ते द्रदृष्य संवाद प्रणालीद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते पंतप्रधानांनी या मुद्यावर देशवासीयांना संबोधित करावं आणि भारतीय भूभाग बळकवणाऱ्या कोणालाही हसकावून लावण्यात येईल असा विश्वास द्यावा असं सिब्बल यांनी म्हटलं आहे लडाखमधील गलवान खोऱ्यात गस्त घालताना भारतीय सैनिक सतर्क होते चीननं चिथावणी दिल्यानं तिथं घडलेल्या घटनेला संरक्षण मंत्र्यांचं अपयश ठरवता येणार नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे ते काल साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विधानावरच्या प्रश्नाला उत्तर देताना ज्याला जनतेनं बाजूला केलं त्या व्यक्तीच्या विधानाची दखल कशाला घ्यायची असं पवार म्हणाले माजी म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापनेबाबत केलेली विधानंही पवार यांनी फेटाळून लावली

भाजपचे अध्यक्ष जे

नड्डा यांनी आज एका पत्रकार परिषदेत हे नमूद केलं राज्यात कोविड प्रादुर्भावामुळे उद्दवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक काल राज्यात दाखल झालं या पथकानं काल ठाणे जिल्ह्यात परिस्थितीचा आढावा घेतला आणि स्थानिक प्रशासनाला कोरोना विषाणू संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण कमी करण्यावर लक्ष देण्याच्या तसंच तपासण्यांचं प्रमाण वाढवण्याच्या सूचना केल्या या पथकात आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल नागरी विकास विभागाचे सहसचिव कुणाल कुमार यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांचा समावेश आहे या पथकानं काल ठाणे जिल्ह्यात मुंब्रा इथल्या काही प्रतिबंधित भागांसह कोविड सुश्रुषा केंद्र तसंच कोविड रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी स्थानिक पातळीवर शासन निर्देशाच्या विपरीत नियमावली तयार करत असल्याच्या तक्रारी सभासदांकडून प्राप्त होत असल्याचं पाटील यांनी सांगितलं या संस्थांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं तसंच शासन नियमांच्या विपरीत नियम तयार करू नयेत अशा सूचनाही सहकार मंत्री पाटील यांनी केल्या आहेत

औरंगाबाद जिल्ह्यात काल चार कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला यामध्ये भोईवाडा बजाजनगर इथल्या प्रत्येकी एक तर संजय नगर बायजीप्रा इथले दोन रुग्ण आहेत

त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अन्य बाधितांच्या संपर्कातून त्यांना या विषाणूची लागण झाली आहे सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांच्या संपर्क कार्यालयातून सांगण्यात आलं

तर या आजाराने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या सोळा आहे नांदेड जिल्ह्यात काल पाच रूग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली

दरम्यान लंगर साहेब गुरुद्वारा परिसरात आता कोणीही विषाणू बाधित नसल्यामुळे या भागातली प्रतिबंधीत क्षेत्राची बंधनं काल मागे घेण्यात आली उद्या सोमवारपासून ग्रुद्वारा सचखंड मंडळाचं कार्यालय शासकीय नियमांचं पालन करून सुरू होणार असल्याचं गुरुद्वारा प्रशासनानं सांगितलं

यामध्ये लातूर महानगरपालिका क्षेत्रातले सात औसा तालुक्यातले नऊ अहमदपूर तालुक्यातले सात आणि उदगीर इथले चार रुग्ण आहेत

दरम्यान लातूर जिल्ह्यात काल सात रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली

यामध्ये तुळजापूर तालुक्यातले चार उस्मानाबाद दोन तर उमरगा आणि वाशी इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे

हिंगोली जिल्ह्यात काल आणखी दोन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले हे दोन रुग्ण मुंबईहून औंढा इथं आले होते तर जिल्ह्यात काल पाच रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली

दरम्यान कळमनुरी शहरात रुग्णांची संख्या वाढत असून उद्यापासून ते तीन जुलै पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे त्यामुळे कळमुनुरीची संपूर्ण बाजारपेठ पाच दिवस बंद राहणार आहे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी हे आदेश जारी केले

ते पुण्याहून आले होते

या चाळीस वर्षीय नगरसेवकावर मुंबईतल्या एका रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे

अनंत पवार यांनी दिली आहे

भंडारा जिल्ह्यात काल सात रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले

ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते पुण्यात असा अधिकारी नियुक्त करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या वेळी औरंगाबादकडे विशेष लक्ष देण्याचं आश्वासन दिलं होतं नंतर ती जबाबदारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आली मात्र औरंगाबादमध्ये काय परिस्थिती आहे हे पाहण्यासाठी अद्याप कोणीही आलेलं नाही असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे शहरातल्या घाटी रुग्णालयामध्ये दाखल कोविडग्रस्तांना बाहेरून औषध आणायला सांगितलं जात असल्याचा आरोपही खासदार जलील यांनी केला आहे याबाबत रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर यांच्याशी संपर्क साधला असता यासंदर्भात एक समिती स्थापन करून चौकशी आणि त्यानंतर आवश्यक कार्यवाही केली जाईल असं येळीकर यांनी म्हटलं आहे

टाळेबंदीमुळे अनेक व्यवहार बंद असून अनेक रुग्णांची आर्थिक परिस्थितीही खालावलेली आहे अशात खासगी रुग्णालयांचं शल्क भरणं शक्य होत नसल्यानं या रुग्णांनाही सरकारी योजनांचा लाभ मिळावा असं कराड यांनी निवेदनात म्हटलं आहे खाजगी कोवीड रूग्णालयात रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने मदत कक्षाची स्थापना केली आहे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं ठरवून दिलेल्या मानकानुसार कमलनयन बजाज डॉ हेडगेवार एम जी एम आणि सेठ नंदलाल धूत रुग्णालय या चार खाजगी रुग्णालयांना समर्पित कोवीड रूग्णालय म्हणून घोषित केलं आहे या रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात कोविडचे रुग्ण उपचार घेत आहेत त्यांच्याकरता मदत कक्ष स्थापन करण्यासाठी महसूल यंत्रणेततले अधिकारी कर्मचारी यांची निय्क्ती करण्यात आली आहे शहरालगत नक्षत्रवाडी इथल्या छत्रपती शाहू महाविद्यालयात उद्यापासून महानगरपालिकेचं नवीन कोविड केयर सेंटर सुरु होणार आहे मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ नीता पाडळकर डॉक्टर वंदना तिखे यांनी या रुग्णालयाची काल पाहणी केली

सात जूनपासून हे दर सातत्यानं वाढत आहेत

या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद हा पंतप्रधानांच्या संवादानंतर लगेचच आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारीत होईल त्यानंतर रात्री आठ वाजता त्याचं प्नःप्रसारण होईल कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या क्रषी आणि संलग्न अभ्यासक्रमांचं शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी सवलत देण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी काल दिली यासंदर्भात राज्यातल्या कृषी विद्यापीठांच्या शिक्षण संचालक समितीमध्ये तसा ठराव करण्यात आल्याचं ते म्हणाले

ते काल अमरावतीत चांद्र बाजार इथं कृषी अधिकारी आणि संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत बोलत होते

बियाणे अधिनियमाअंतर्गत सदोष बियाणे आढळल्यावर संबंधित कंपनीनं शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली नाही तर कृषी विभागानं त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करावी असे निर्देश कडू यांनी दिले उस्मानाबाद जिल्ह्यात साडे नऊ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दोषी अधिकारी आणि ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राबवण्यात येत असलेल्या दोन योजनातल्या चार कंत्राटात साहित्य प्रवठा केल्याचं भासवून बनावट डिलिव्हरी चलनाद्वारे हा अपहार करण्यात आला याप्रकरणी नायब तहसिलदार संतोष पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आध्या एंटरप्रायजेसचे राजेंद्र गायकवाड तत्कालिन प्रशासन अधिकारी अभय मस्के यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला

या पावसामुळे जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यातल्या अनेक गावांचा संपर्क तुटला अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झालं परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर शहरासह तालुक्यात काल जोरदार पाऊस झाला या पावसामुळे शहरातल्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं तसंच लहान ओढे भरून वाहू लागले हिंगोली जिल्ह्यातल्या मन्नास पिंपरी इथंही काल दुपारी मुसळधार पाऊस झाला

दरम्यान औरंगाबाद शहरातही काल द्पारनंतर तासभर सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला

बुलडाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातल्या जनुना इथं अंगावर वीज पडून एका मुलीचा मृत्यू झाला तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या शेतात काम करत असताना ही दुर्घटना घडली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाचे आमदार राजू नवघरे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी केली आहे परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा क्रषी विद्यापीठ आणि रिलायन्स फौंडेशनच्या वतीनं काल शेतकऱ्यांना विविध विषयांवर ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात आलं ऊस बेणे निवड ऊस आंतर पिक ऊस बेणे प्रक्रिया एकात्मिक खत व्यवस्थापन सेंद्रीय खते रासायनिक खते ठिबक सिंचनातून नत्रयुक्त खते पाणी व्यवस्थापन आदी विषयांवर विस्तार शिक्षण संचालक डॉ

देवसरकर यांच्यासह इतर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं

अकोला ते शिवनी शिवापुर रेल्वेस्थानकापर्यंत विद्युत खांब उभारण्याच्या कामाला प्रारंभ झाला असून पुढील वर्षापर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे

जिल्ह्यातले रेती धक्के सुरू न झाल्यानं ग्रामीण आणि शहरी भागात विविध शासकीय योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या घरकुल योजनेसाठी रेती उपलब्ध होत नसल्यानं ही बांधकामं बंद आहेत त्यामुळे ही जप्त केलेली रेती द्यावी अशी मागणी पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातल्या माखणी इथल्या स्वस्त धान्य द्कानावर लाभधारकांना प्रतिव्यक्ती किलोप्रमाणे कमी धान्य देत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकाऱ्याकडे केली आहे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून संबंधित दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात केली आहे गलवान इथं कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या साकुरी इथले सैनिक हुतात्मा सचिन मोरे यांच्या पार्थिवावर साकुरी इथं काल अंत्यसंस्कार करण्यात आले सैन्यदलाकडून यावेळी मोरे यांना मानवंदना देण्यात आली गलवान इथं नदीमध्ये ब्रुडणाऱ्या सहकाऱ्यांना वाचवतांना मोरे यांना वीरमरण आलं सातारा इथल्या रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी खासदार शरद पवार यांनी निवड झाली आहे संस्थेच्या सचिवपदी डॉ

पाटील गणपतराव देशमुख जयश्री चौगुले चेतन तुपे यांची निवड झाली

राज्यात अनुसूचित जातींतील घटकांवर अन्याय होत असल्याची तक्रार करत कार्यकर्त्यांनी यावेळी शासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या या आंदोलन प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं आहे दरम्यान काश्मीरमध्ये पूलवामा इथं दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेले सुनील काळे यांच्या एका वारसाला शिक्षणानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याची ग्वाही राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली बार्शी तालुक्यातल्या पानगाव इथं काल देशमुख टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सुनील काळे यांच्या कुटंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं त्यावेळी देशमुख यांनी ही घोषणा केली

राज्यपालांनी जाहीर केलेली मदत मिळावी बँकांनी पीक कर्ज द्यावं सोयाबिन बियाणे उगवण न झाल्याची चौकशी करावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे कोरोना विषाणूसंदर्भात चुकीचं वृत्त प्रसारित करुन प्रशासनाची बदनामी केल्याबद्दल औरंगाबाद इथल्या दैनिक दिव्य मराठी या वृत्तपत्राचे संपादक प्रशासक आणि संबंधित पत्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे